लखनौमधल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज हा निर्णय दिला

खटल्याची सुनावणी जलद पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायालयानं दररोज सुनावणी घेत आज या मुदतीच्या अखेरच्या दिवशी हा निर्णय दिला शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ

करार पध्दतीनं शेती करताना ग्रामसभेची मान्यता अनिवार्य करावी अशी मागणीही त्यांनी केली यानंतर त्यांनी बाजार समितीतल्या शेतकरी आणि कामगारांशी संवाद साधला मराठा समाजाला आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागं घेतला असून याबाबत लवकरच सुधारित आदेश जारी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिलं आहे अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी काल रात्री दिली मराठा आरक्षणाच्या प्रशावर संभाजीराजे नरेंद्र पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची यांची भेट घेतली यावेळी मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते ईडब्लूएस अर्थात आर्थिक दुर्बल घटक म्हणून विशिष्ट समाजाला लाभ देता येत नाही शिवाय अशा निर्णयानं मराठा समाजाच्या मुळ आरक्षणाचा न्यायालयीन लढा कमकुवत होण्याची शक्यता आहे शिवाय ईडब्लूएसच्या जाचक अटी मराठा समाजाला मान्य नाहीत असं त्यांनी सांगितलं जोपर्यंत मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजानं घेतला असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं

राज्याची अर्थव्यवस्था गाडी पुन्हा रुळावर यावी यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली करण्यावर विचार होत असल्याचं त्यांनी म्हटल्याचं सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालं आहे

रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याबाबतही ही रेल्वे प्रशासनाशी चर्चा सुरु असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला

परीक्षा रद्द करण्याऐवजी कोविड प्रकोपामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या उमेदवाराला परीक्षा देण्याची आणखी एक संधी देण्यावर केंद्र सरकारनं विचार करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे न्याय़मूर्ती ए

खानविलकर बी

गवई कृष्णा मुरारी यांच्या पीठानं हा निर्णय दिला यंदाच्या नागरी सेवा परिक्षा पुढच्या वर्षी एकत्रितपणे घेतल्या तर त्याचा विपरित परिणाम होईल असं न्यायालयाचं म्हणणं आहे परीक्षा घेण्यासाठी आवश्यक काळजी घेण्यात येईल आणि पुरेशी तयारी करण्यात आल्याचं नागरी सेवा आयोगानं न्यायालयाला सांगितलं

काल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला त्यात त्यांनी ही माहीती दिली

वाशिम जिल्ह्यात माझे कूट्रंब माझी जबाबदारी या मोहिमेला सुरूवात झाली आहे

अविनाश आहेर यांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली

जिल्हा मध्यवर्ती बँक शिक्षक बँक सांगली अर्वन बँक सॅलरी अर्नर्स सोसायटी वियादींच्या निवडणुकींचा यात समावेश आहे याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढं ढकलल्या होत्या आता त्या डिसेंबरपर्यंत पुढं गेल्या आहेत मुंबईत आता मास्क न वापरणाऱ्या लोकांना बस टॅक्सी आणि रिक्षा यांसारख्या सार्वजनिक वाहनांचा उपयोग करता येणार नाही बृहन्मुंबई महानगर पालिकाचे आयुक्त क्रिबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बक्कीत हा निर्णय घेण्यात आला यासोबतच मॉल्स कार्यालयं तसंच रहिवासी सोसायट्या या ठिकाणी देखील विना मास्क असलेल्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही कोरोना संसंर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क सारख्या प्रतिबंधित उपायाचा वापर व्हावा यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक वॉर्ड कार्यालयं तसंच रिक्षा चालक संघटनेला या बाबत माहिती देण्यात येणार आहे

काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला

काल तीन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

एका कोरोनाबाधीत रुग्णांचा काल मृत्यू झाला

धुळे जिल्ह्यातले उद्योजक आणि शिरपूर नगर परिषदेचे नगरसेवक तपनभाई पटेल यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं

शिरपूरजवळ सावळदे शिवारातल्या निम्स कॅम्पस श्रिून घरी जात असतांना तपन पटेल यांची भरधाव गाडी अनियंत्रित झाल्यानं पथकर नाक्याजवळ महामार्गावरच्या द्भाजकावर जोरात आदळली या अपघातात तपन पटेल जागीच ठार झाले त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी शिरपूर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत